त बिहार राज्यात मेंदू ज्वराशी संबंधित समस्येशी लढण्याकरीता केंद्र सरकार द्वारा पाच चम् रवाना

सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून सताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आणि भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे पंतप्रधान आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी सभापती पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला सर्व पक्षांनी आपलं अनुमोदन दिलं त्यानंतर हंगामी अध्यक्ष डॉ विरेंद्र कुमार यांनी सभापती म्हणून बिर्ला यांच्या नावाची घोषणा केली कृषी आणि सामाजिक कार्याशी निगडित ओम बिर्ला यांनी आपली राजकीय कारकीर्द विद्यार्थी नेता म्हणून सुरू केली होती

आघाडीचे संसद सदस्य म्हणून बिर्ला यांनी विविध संसदीय समित्यांमध्ये कार्य केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांचा सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक देश एक निवडणूक या मुद्यावर लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक स्रू आहे

एस जागतिक विदयापीठांच्या क्रमवारीमध्ये स्थान मिळवलं आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि आय आय टी मुंबईनं एकशे बावन्नावं स्थान मिळवत भारतातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था ठरल्या आहे

आय टी

मनूष्यबळ विकासमंत्री डॉ रमेश पोखरीयाल यांनी या यादीत स्थान मिळवलेल्या संस्थाचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे भारतातील डी डी इंडिया ही द्रदर्शन वाहिनी दक्षिण कोरीया आणि बांगला देश या देशांमध्ये दाखविण्या बाबत एक करार करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे याबाबत उभय देशांसोबत एक सांमजस्य करार करण्यात आला असून या देशातील सरकारी वाहिन्या बघण्याकरिता भारतात प्रेक्षकांना उपलब्ध राहणार आहेत बिहार राज्यात मेंद् ज्वराशी संबंधित समस्येशी लढण्याच्या स्थानिक सरकारच्या प्रयत्नांना अधिक मजबूत करण्याकरिता केंद्र सरकारनं ज्येष्ठ बालरोग तज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाच चमू मुजफ्फरपूर करीता रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे नवी दिल्ली इथं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

सध्याच्या पिढीनं पर्यावरणाला पोचवलेल्या धोक्याचे द्वष्परिणाम पृढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत त्यांना अनेक शारिरीक विकारांचा त्रास होणार आहे असं मुंबई उच्य न्यायालयानं म्हटलं आहे

जामदार यांच्या खंडपिठानं काल हे निरीक्षण नोंदवलं या प्रकल्पाविरूद्ध सामाजिक कार्यकर्ते स्थानिक रहिवासी आणि मच्छिमारांनी याचिका दाखल केली आहे

या कार्यक्रमाला दीड लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे दरम्यान नागप्रातील रमण विज्ञान केंद्र आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांदवारा योग दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा नागपूरचे योगाचार्य डॉ अमित नाफडे यांचं आयुर्वेद आणि योगाचा लाभ यावर उद्बोधनपर भाषण रमण विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलं असून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात या दिनाच्या अन्षगानं विविध योगासनांचं आयोजन करण्यात आलं आहे आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यासामुळं नौकरी व्यवसाय करणाऱ्या तरूणांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पडणाऱ्या प्रभावाबद्दल आम्ही योगशिक्षिका मीना देशम्ख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली

तर पाच हॉर्स पावर पेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषी पंपास पारंपारिक पदधतीने वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

त्यामुळे यंदा कोणत्याही शाळेतील विद्यार्थी अकरावीच्या केंद्रीय प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी माहिती प्रवेश समितीने दिली आहे

सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पीकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक स्वरुपाची आहे

ज्या कर्जदार शेतकऱ्यांना सदरची योजना बंधनकारक आहे

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत नागपूर विभागात पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता शासनामार्फत भंडारा जिल्हयाकरीता एग्रीकल्चर इन्श्रन्स कंपनी ऑफ इंडीया लिमीटेड हि आहे विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ ब्लढाणा वाशिम वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित कृषी समृदधी समन्वयित प्रकल्प यात झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना आज निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोतराच्या वेळी केली संबंधित कामामध्ये वितीय अनियमितता झाली असल्याने संपूर्ण प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी पदधतीने नेमण्यात आलेले कंत्राटी व्यक्ती संस्था आणि खासगी व्यक्ती यांची पोलीस अधीक्षक लाचल्चपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांच्यामार्फत उघड चौकशी सुरु करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्राच्या अध्यापन सह मार्गदर्शन केंद्रातर्फे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील बेरोजगारांना टंकलेखन प्रशिक्षण स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन आणि संगणक संचालनाच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

सी सी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत फलंदाज शिखर धवन याच्या जागी रिषभ पंत याला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे शिखर धवन यांच्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या द्खापतीम्ळं हा बदल करण्यात आला आहे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या विदर्भासह महाराष्ट्रात ही अजून पावसानं हजेरी लावली नाही संपूर्ण रोहिणी नक्षेत्र कोरडं गेलं तर मुग नक्षत्र अर्ध संपून गेलं तरी पावसाचं आगमन झालं नाही दररोज सायंकाळी पावसाळी वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती दिसते परंत् पाऊस मात्र पूर्णतः दडी मारून आहे अजूनही प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजान्सार विदर्भातील काही ठिकाणी उश्णतेचा तडाखा कायम राहणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे